कर्नाटकात गेलेला महाराष्ट्राचा प्रदेश परत आणण्यास कटिबद्द असल्याचा म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्नरोचार

राज्यात बर्ड फ्लू नियंत्रणात असल्याच पशू संवर्धन मंत्री सुनील केदार यांचं स्पष्टीकरण

देशातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज ब्लंद करण्याकडे शेतकऱ्यांच लक्ष लागून असल्याच सय्क्त किसान मोर्चाचे संबोधक राकेश टीकेत यांचं मत बेळगाव सीमा कर्नाटकात गेलेला महाराष्ट्राचा प्रदेश राज्यात परत आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा प्नरुच्चार म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केला आहे

कर्नाटकव्याप्त मराठी भाषक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणं हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे बेळगाव आणि सीमाभागासह संय्क्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशा शब्दात आज सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी संय्क्त महाराष्ट्र लढ़्यात धारातीर्थी पडलेल्या बेळगाव सीमा भागातल्या हतात्म्यांना अभिवादन केलं

सामंत विद्यार्थी आणि पालक यांच्याकड्न प्राप्त झालेल्या विनंती अर्जांन्सार उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशाकरता आवश्यक प्रमाणपत्रं सादर करण्यासाठी येत्या वीस तारखेपर्यंत म्दतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज म्ंबईत दिली येत्या वीस तारखेच्या पाच वाजेनंतर कोणत्याही स्वरूपाची मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचंही उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितलं दादर केवाडिया दादर केवाडिया जलद रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या एकूण आठ ठिकाणांहन केवाडियाला जाण्याऱ्या रेल्वे गाडयांना द्रदृश्यप्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडी दाखवली नियमित स्वरूपात ही गाडी दररोज संध्याकाळी दादरहन निघून सकाळी केवडियाला पोचणार आहे याम्ळे देशातल्या विविध भागातून स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे

फिचर फिल्म्स विभागाचे अध्यक्ष जॉन मॅथ्य् मॅथन बिगर फिचर फिल्म समितीचे अध्यक्ष हौबम पबन क्मार फिचर फिल्म ज्यूरी समितीच्या सदस्य जादूमोनी दत्ता यांच्यासह इतर ज्य्री सदस्य या पत्रपरिषदेला उपस्थित होते आधीच्या वर्षांच्या त्लनेत यंदाच्या महोत्सवात अगदी कमी माहितीपट आले आहेत लघ्पटांच्या त्लनेत माहितीपटांची संख्या कमी आहे बिगर फिचर फिल्म विभागाला माहितीपट आणि लघ्पट विभाग असे म्हटले जावे अशी सूचना करतानाचा हौबम पबन कुमार यांनी एक माध्यम म्हणून माहितीपटांचे महत्व सांगितले यंदाच्या महोत्सवात अनेक य्वा चित्रपट निर्माते आहेत

या विभागातील पहिला सिनेमा सांड की आंख देखील य्वा चित्रपट निर्मात्याने बनवला आहे

इंडियन पॅनोरामाच्या बिगर फिचर फिल्म गटात अंकित कोठारी यांचा पंछिका हा ग्जराती चित्रपट उद्घाटनाचा चित्रपट आहे

पश्संवर्धन मंत्री स्नील केदार यांनी स्पष्ट केलं आहे या आजाराचा प्रसार कोंबडीचं मांस आणि अंडय़ांमधून होत नाही त्यामुळे लोक ते खाऊ शकतात आणि निरोगी राह् शकतात असं त्यांनी म्हटलं आहे याबाबत समाजमाध्यमांवरून किंवा इतर माध्यमांवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असंही त्यांना म्हटलं आहे मात्र पक्षांची विष्ठा संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसंच त्यांना खाद्य देण्यासाठी वापरलेली भांडी साबण किंवा पावडरीनं स्वच्छ ध्ऊन घ्यावीत मेलेल्य पक्ष्यांना हात लावू नये त्यांच्याबाबत ताबडतोब जिल्हा आणि विभागीय नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी असं आवाहन केदार यांनी केलं आहे ताडोबा राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूची लागण झाली असली तरी मात्र पक्षांचा मोठा अधिवास असलेल्या ताडोबा प्रकल्पात अजून तरी याची लागण झालेली नाही

बर्ड फ्लू राज्यात आल्यापासून या सर्व पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ताडोबा कोअर आणि बफर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून रोज याची माहिती वरिष्ठांना दिली जात आहेत स्थानिक पक्ष्यांसोबतच स्थलांतरित पक्षीही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात ताडोबाच्या बफर क्षेत्राला लागून असलेल्या इरई धरणाच्या क्रण क्षेत्रात त्यांचा मोठा वावर असतो त्याम्ळे संभाव्य धोका लक्षात घेता ताडोबाचे सर्व कर्मचारी निरीक्षणासाठी सज्ज ठेवले गेले आहेत

या कॅमेरा सुविधेमुळ वाहतूक पोलिसाशी ह्ज्जत घालणाऱ्यांना तसेच वाहतूक नियमांच उल्लंघन करण्यावर एक वचक निर्माण होईल नियम उल्लंघना संदर्भात कार्यवाही होत असतानांचे चित्रीकरण सदर बॉडी वॉर्न कॅमेरा मध्ये होणार आहे यावेळी दहा पोलिसांना याच वितरण करण्यात आल नागपूर शहरात इलेक्ट्रिक स्कूटर पेट्रोलिंगसाठी हॉर्स माऊंटेड य्निट ड्रोन चा वापर आणि आता अत्याध्निक तंत्रज्ञानाने विकसित बॉडी वार्न कॅमेराचा वापर दैनिकरित्या पोलिसिंगसाठी होणार आहे ड्रोनला पेलोड क्षमता आणि पब्लिक अनाऊंसमेट व्यवस्था लाऊन यांचा वापर जनतेला माहिती देण्यासाठी करता येणार आहे अशा बॉडि वॉर्न कॅमेऱ्याचा वापर महिलांची छेड काढणाऱ्या टवाळखोरांवर स्द्धा कारवाई करण्यासाठी करावा अशी सूचना ग़हमंत्री यांनी नागपूर पोलिसांना दिली

नागपूर शहर शाखेतर्फे एका सिग्नल संदर्भपुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल सदर बॉडी वार्न कॅमेरा वॉटर तसेच डस्ट प्रूफ तसेच नाईट विजन आणि ऑडीओ व्हीडीओ पुरावे संकलित करण्याकरिता उपय्क्त राहणार असून याचे प्रात्यक्षिक स्द्धा या कार्यक्रमा दरम्यान सादर करण्यात आलं

आम्ही शेतीसाठी सेंद्रिय पदार्थ उत्पादन करतो या प्रोजेक्टचे नाव प्रगति ऑरगॅनिक असे आहे आम्ही सेंद्रिय पदार्थ फवारणी साठी ठिंबक सिंचनासाठी गार्डनासाठी सेफ्टीक टँक साठी वापरतो रासायनिक वापरात नाही पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं बनवितो हे आम्हाला म्ख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत उद्योग उभारलं आहे

राकेश टिकैत देशातील विरोधी पक्ष कमजोर असल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून येणाऱ्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विरोधी पक्ष कशाप्रकारे आवाज उचलतो आणि शेतकऱ्यांचा समर्थनार्थ किती आवाज ब्लंद करतो याकडे देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असल्याचे मत संय्क्त किसान मोर्चाचे म्ख्य संबोधक कर्ता राकेश टिकैत यांनी व्यक्त केले आहे ते आज नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते

मात्र लाल किल्ला किंवा इंडिया गेट वर होणाऱ्या शासकीय परेड मध्ये कोणताही अनुचित प्रकार घड् नये अशी आमची भूमिका असून आम्हाला दिल्लीतील कोणत्याही जागेवर एकत्र जमा होऊ द्यावे अशी विनंती आपण सरकारला केल्याचेही त्यांनी सांगितले आहे